जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मिर प्रश्नाबाबत केलेल्या दाव्यासंदर्भात जयशंकर यांनी आज राज्यसभेत निवेदन केलं कश्मिरप्रश्री अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मध्यस्थीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कसलीही विनंती केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सीमेपलीकडून घडवल्या जाणा या दहशतवादी कारवाया थांबल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा केली जाईल दोन्ही देशांमधे सर्व मुद्यांवरची चर्चा सिमला करार आणि लाहोर जाहीरनाम्याच्या चौकटीतच केली जाईल अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली त्याआधी काँप्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला ट्रम्प यांच्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला असून प्रधानमंत्र्यांनी संसदेत येऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं ते म्हणाले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा यांनीही असंच मत व्यक्त केलं केवळ परराष्ट्र मंत्र्यांनी उंकार करणं पुरेसं नाही प्रधानमंत्र्यांनी स्वतः संसदेत याबाबत खुलासा करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले कर्नाटक विधानसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात झाली सत्ताधारी आघाडीचे नेते अनुपस्थितीत असल्याबद्दल भाजपासदस्यांनी आक्षेप नोंदवला आणि हा अध्यक्षांप्रती अनादर असल्याचं ते म्हणाले त्यानंतर काँप्रेसचे यू

खदार यांनी विक्वासदर्शक ठरावावरील चर्चॅला सुरुवात केली अध्यक्ष रमेश कुमार यांनी दुपारी चार वाजेपर्यंत चर्चा आटोपण्याची आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानावर मुख्यमंत्र्याचं उत्तर घेण्याची घोषणा केली होती काँप्रेसविधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी बंडखोरांनी पक्षविरोधी कारवाया टाळण्यासाठी अपात्र ठरवण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर बंडखोर आमदारांनी आज आपल्या वकिलांना अध्यक्षांसमोर उपस्थित रहायला सांगितलं कर्नाटकातल्या दोन अपक्ष आमदारांच्या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात नव्यानं सुनावणी होणार आहे काल न्यायालयानं ही सुनावणी नाकारली होती सभागृहात विद्वासदर्शक ठरावावर लवकरात लवकर मतदान घ्यावं अशी त्यांची मागणी होती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई नेतृत्वाखालच्या पीठानं आर शंकर आणि एच नागेश यांचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला होता ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी त्यांची बाजू मांडली अल्पमतात आलेल्या या सरकारमुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकले नाहीत असंही या आमदारांनी आपल्या अर्जात म्हटलं आहे विविध सरकारी विभागांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठी नरेंद्र मोदी सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे सत्य आणि अचूक माहिती सहज उपलब्ध करुन देण्याच्या या बांधिलकीमुळे आरटीआयची संख्या कमी करण्यासाठी सरकारनं आपल्या विभागाद्वारे जास्तीत जास्त माहिती स्वतःहून प्रसिद्ध करायला प्रोत्साहन दिलं आहे असं ते म्हणाले सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काहीजण करत आहेत मात्र ते करत असलेले आरोप निराधार असून आरटीआय कायद्यात दुरुस्तीच्या वेळी माहिती आयोगाच्या स्वायत्ततेशी कुठलीही तडजोड करण्यात आलेली नाही असं ते म्हणाले आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे

तेव्हापासून रेडिओ हा भारतातील लोकांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण घटक बनला आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या घोषवाक्याला अनुसरून लोकांना माहिती शिक्षण आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी देत आहे सध्या आकाशवाणी जगातील सर्वात मोठ्या लोक प्रसारण संस्थांपैकी एक आहे

माय जिओव्ही अप्रिया माध्यमातून लोक प्रधानमंत्र्यांना आपली मतं आणि विचार कळवू शकतात

लोकांची पत्र हा माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे असं वक्तव्य गेल्या वेळच्या मन की बात कार्यक्रमा नंतर प्रधानमंत्र्यांनी केलं होतं

पार्थ चक्रवर्ती या मुख्य प्रवर्तकावर फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे

लोकांचे पैसे परत न करता चक्रवर्तीनं आपलं कार्यालय बंद केलं

या पन्नास दिवसांत आरोग्य क्षेत्रात सरकारनं भरीव कामगिरी केली आहे

यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शिपणा येणार आहे जनावरांच्या खुरांचा आणि तोंडाच्या आजारावर विशेष योजना आखण्यात आली आहे उत्तरप्रदेशात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट आणि वादळानं वीसजणांचा बळी घेतला आहे सर्वाधिक मृत्यू अंगांवर वीज कोसळून झाले आहेत सरकारच्यावतीनं केंबिनेट मंत्री दारासिंग चौहान यांनी फतेहपूर जिल्ह्यात दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदतीचे धनादेश दिले

सर्वाधिक मृत्यू अरवल इथं झाले असून औरंगाबाद रोहताश गया आणि मधुबनी इथं सात जण दगावले आहेत तर अकरा जण जखमी झाले आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे आसाममधील पूर परिस्थिती सुधारत असून बचाव कार्याला वेग आला आहे अशी माहिती बोनगर्डगावाचे उपजिल्हाधिकारी आदिल खान यांनी दिली पडझड झालेल्या प्रत्येक घराची पाहणी करुन नोंद केली जात आहे

पूरस्थिती निवळल्यानंतर सर्व प्राण्यांना पुन्हा उद्यानात आणण्यात येईल असंही पांडे म्हणाले

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे लोकमान्य टिळकांच्या कार्याबाबत देश कृतज्ञ असून त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही असं ट्विट मोदी यांनी केलं आहे काश्मिर मुद्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थी करायल सांगितलेलं नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानबरोबरच्या सर्व प्रमुख मुद्यावर ड्रीपक्षीय चर्चेद्वारेच मार्ग काढला जाऊ शकतो ही भारताची भूमिका कायम असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे पाकिस्ताननं सीमेपलीकडून दहशतवाद थांबवल्याखेरीज कुठलीही चर्चा होणार नाही असं ते म्हणाले दहशतवादी कारवायाविरुद्ध उलामाबादच्या कारवाईबाबत जोपर्यंत अमेरिका संतुष्ट होत नाही तोपर्यंत पाकिस्तानच्या सुरक्षा सहकार्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार नाहीत असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत काल वॅशिंग्टन क्वे पाकिस्तानचे प्रधानमंत्री ब्रान खान यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिका पाकिस्तानला गेली कित्येक वर्ष एक अब्ज तीस कोटी डॉलर्सची मदत देत आली आहे मात्र पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात काहीही कारवाई केली नाही